सुरक्षा आणि संपर्क सुविधा अत्यंत महत्वाची असल्याचं पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन

औपचारिक शिक्षण न घेताही राज्यातील अनेक शेतकऱ्यांनी चांगली संशोधन केल्याबद्दल राज्यपाल श्री चेन्नामनेनी विद्यासागर राव यांचे गौरवोद्गार

नागपूर जिल्हयात शेतकऱ्यांना कर्जमाफी तसंच पीक कर्ज वाटपाचा लाभ मिळण्याच्या हेतुनं दर शुकवारी शिबीरांचं आयोजन करण्यात येणार

ब्रुलढाणा जिल्हयातील शेगाव इथं रेल्वेनं धडक दिल्यामुळं तीन महिला जागीच ठार तर एक गंभीर जखमी सुरक्षा आणि संपर्क सुविधा अत्यंत महत्वाची असल्याचं पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे चीनमधल्या किंगदाओ शहरात आयोजित शांघाय सहकार्य संघटनेच्या शिखर परिषदेत ते आज बोलत होते संघटनेच्या सदस्य देशांमधून केवळ सहा टक्के पर्यटक भारतात येत असून सामायिक संस्कृतीबद्दल जागरूकता निर्माण केल्यास हे प्रमाण वाढेल शांघाय सहकार्य संघटनेच्या सदस्य देशांतले खानपान महोत्सव आणि बौद्ध महोत्सवही भारतात आयोजित केले जातील असंही पंतप्रधानांनी सांगितलं एससीओ राष्ट्रांच्या सूचनेप्रमाणं दहशतवादाचा सामना करण्यास चीन कटिबद्ध असल्याचं चीनचे राष्ट्रपती श्री जिनपिंग यावेळी म्हणाले अफगाणिस्तान हे दहशतवादाच्या परिणामांचं द्र्देवी उदाहरण असल्याचं पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी प्रढं म्हणाले दरम्यान अफगाणचे राष्ट्रपती श्री अश्रफ घानी शांतता प्रस्थापित करण्यासाठी उचललेली ठोस पावलं स्वागतार्ह असल्याचं ते म्हणाले जम्मू काश्मीरमधल्या कुपवाडा जिल्हयातल्या केरन सेक्टरमध्ये सैव्य दलाच्या जवानांनी दहशतवाद्यांचा घुसखोरी करण्याचा प्रयत्न उधळून लावला यावेळी झालेल्या चकमकीत सहा दहशतवादी मारले गेले या ठिकाणी चकमक सुरू असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे दरम्यान काल रात्रीही बांदिपुरा जिल्हयाच्या दर्दपोरा आणि पानार क्षेत्रातल्या जंगलात अज्ञात दहशतवादी आणि लष्करादरम्यान चकमक झाली लष्कराच्या गस्ती पथकावर दहशतवाद्यांनी हल्ला केला त्यानंतर लष्करानं आसपासच्या भागात नाकेबंदी करून शोध मोहिम सुरू केली यात कोणतीही जीवितहानी झाल्याचं वृत्त नाही केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत देशातील गावांचा चेहरामोहरा बदलतो आहे

या अभियानांतर्गत सर्व गावांमध्ये अत्यंत वेगानं काम स्ररू आहे

हागणदारीमुक्त आणि शौचालय बांधणी अशा दोन्ही उद्दिष्टांसाठी काम करणारे स्वच्छ भारत अभियान देशातलं पहिलंच अभियान आहे या दोव्ही उद्दिष्टांमुळं ग्रामीण जनतेत तळागाळापर्यंत स्वच्छतेची जाणीव निर्माण झाली आहे आणि हे अभियान खऱ्या अर्थानं जन चळवळ ठरलं आहे भारतीय तंत्रज्ञान संस्था आयआयटी आणि राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था अर्थात एनआयटी मध्ये प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या जेईई एडव्हाव्स्ड परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला

कृषी संशोधन आणि विस्ताराच्या क्षेत्रात आपली कृषी विद्यापीठं उत्कृष्ट काम करत आहेत मात्र शेतीबाबत कोणतेही औपचारिक शिक्षण न घेतलेल्या अनेक शेतकऱ्यांनी विद्यापीठांपेक्षाही अधिक चांगलं संशोधन केलं आहे असे गौरवोद्गार राज्याचे राज्यपाल श्री चेव्नामनेनी विद्यासागर राव यांनी काढले

राज्याचे पशुसंवर्धन दुग्धविकास आणि मत्स्यव्यवसाय मंत्री श्री महादेव जानकर दूरदर्शनचे अतिरिक्त महासंचालक श्री एम एस थॉमस आदी याप्रसंगी उपस्थित होते

असं असले तरी शेतीशी संबंधित कार्यक्रम प्रसारित करणाऱ्या वाहिन्या खूप कमी आहेत मात्र दूरदर्शनची सह्याद्री वाहिनी शेतकऱ्यांशी बांधिलकी ठेऊन कार्यक्रम प्रसारित करत असते आजही डीडी सह्याद्री केवळ शेतकऱ्यांशी विशेष कार्यक्रम चालवते हे उल्लेखनीय आहे सह्याद्री वाहिनीनं कृषी फलोत्पादन क्षेत्रात मोलाचं कार्य केलेल्यांना सर्वासमोर आणण्याचं काम केलं आहे असंही ते म्हणाले एका संस्थेमार्फत पुरस्कारार्थ्यांना लॅपटॉप बॅग वितरित करण्यात आल्या त्याचा धागा पकडून सर्व पुरस्कारार्थ्याना राजभवनच्या वतीनं लॅपटॉप देण्याची घोषणा राज्यपाल श्री चे विद्यासागर राव यांनी यावेळी केली राज्य परिवहन महामंडळ अर्थात एसटी कर्मचाऱ्यांनी दोन दिवसांपासून प्रकारलेला संप काल रात्री मागं घेण्यात आला परिवहन मंत्री श्री दिवाकर रावते यांनी काल एसटी कर्मचाऱ्यांच्या विविध संघटनांशी चर्चा केली महामंडळानं जाहीर केलेल्या वेतनवादीबाबत नीट माहिती घेऊन संप मागे घेण्याचं आवाहन श्री रावते यांनी केलं त्यानंतर हा संप मागे घेत असल्याची घोषणा एसटी कर्मचाऱ्यांच्या विविध संघटनांनी केली संपकाळात एसटी कर्मचाऱ्यांनी केलेल्या गंभीर स्वरूपाचे गुव्हे वगळता इतर कारवाई मागे घेण्यात येईल असं श्री रावते यांनी यावेळी सांगितलं दुबईतल्या प्रसिद्ध एमबीएम समूहानं मुंबईतल्या धारावी झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पासह राज्यातल्या विविध नागरी पायाभूत सुविधांच्या कामांमध्ये सहकार्य करण्यास सहमती दर्शवली आहे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस सध्या कॅनडा आणि अमेरिकेच्या दौऱ्यावर असून काल त्यांनी दुबई इथं काही उद्योग समुहांशी चर्चा केली डीपी वर्ल्ड समुहानं मल्टिमॉडल लॉजिस्टिक पार्कच्या उभारणीत आणि थुम्बे समुहानं आरोग्य क्षेत्रातल्या उपक्रमांमध्ये सहयोगाची तयारी दर्शवली आहे या दौऱ्यात मुख्यमंत्री अनेक संस्था कंपन्यांशी संवाद साधणार असून त्यातून राज्यातल्या कृषी विकास पायाभूत सुविधा उभारणी आणि राज्याच्या विकासासाठी उपयुक्त ठरणाऱ्या माहिती तंत्रज्ञान आधारित उपक्रमांना गती देणार आहेत नागपूर जिल्हयातील पात्र शेतकऱ्यांना छत्रपती शिवाजी महाराज कृषी सन्मान योजनेअंतर्गत कर्जमाफीचा लाभ देण्यासोबतच कर्जमाफी झालेल्या तसंच नव्यानं पीक कर्ज घेण्यास इच्छुक शेतकऱ्यांची ऑनलाईन नोंदणी करण्यात येत आहे खरीप हंगामापूर्वी जिल्हयातील लाभार्थी शेतकऱ्यांना कर्जमाफी तसंच पीक कर्ज वाटपाचा लाभ मिळावा या उद्देशानं जिल्हयातील प्रत्येक गावात दर श्रक्रवारी शिबीराचं आयोजन करण्यात येणार असल्याचं पालकमंत्री श्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं जनसंवाद यात्रेच्या माध्यमातून पालकमंत्री श्री बावनकुळे यांनी कामठी तालुक्यातील गादा नेरी उनगांव सोनेगांव गुमथळा भोवरी आवंढी तसंच कढोली आदी गावांना भेट देऊन थेट संवाद साधला त्याप्रसंगी ते बोलत होते खरीप हंगामापूर्वी छत्रपती शिवाजी महाराज कृषी सन्मान योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफीचा लाभ देत नवे पीक कर्ज उपलब्ध करून देण्याचं उद्दिष्ट साध्य करायचं आहे

त्यामुळं आता शेतकऱ्यांच्या शेतीची फेरफार सुविधा सुलभ झाल्यानं अशा शेतकऱ्यांनी एकदा तहसिल कार्यालयाशी संपर्क साधून फेरफार करता येणार आहे बुलढाणा जिल्हयातील शेगाव इथं रेल्वेस्थानकात रेल्वे रूळ ओलांडत असताना रूछावरून जाणाऱ्या सुपरफास्ट रेल्वेनं धडक दिल्यामुळं तीन महिला जागीच ठार झाल्याची घटना आज सकाळी साडेअकराच्या दरम्यान घडली अधिक महिन्याची शेवटची एकादशी असल्यानं गजानन महाराज यांच्या दर्शनासाठी भाविक मोठ्या संख्येनं येत आहेत त्यातच बसचा संप असल्यनं प्रवाश्यांना रेल्वेनं प्रवास करावा लागत आहे रेल्वेनं प्रवासी मोठ्या संख्येनं शेगाव इथं आले

गाडी प्लाटफार्म नंबर एक वर थांबली आणि प्रवासी उतरून निघून गेले

त्याचवेळी हया महिला गाडीखाल्या आल्या या अपघातात तीन महिलांचा जागीच मृत्यू झाला तर एक महिला गंभीर जखमी झाली आहे बुलढाणा जिल्हयातील शेगाव इथं रेल्वे स्थानकावर या घटनेची रेल्वे प्रशासनानं गंभीर दखल घेतली असून अधिक तपास लोहमार्ग पोलीस करीत आहे

या मोहिमेअंतर्गत जास्तीत जास्त झाडं जिवंत राहतील या दृष्टीकोनातून प्रयत्न करण्याच्या सूचना मोहिमेत सहभागी प्रशासकीय यंत्रणांना वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिल्या आहेत

काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची काल मुंबईत बैठक झाली त्यानंतर श्री चव्हाण पत्रकारांशी बोलत होते समविचारी पक्षांच्या प्रतिसादावर बाकीच्या गोष्टी अवलंबून असतील असं त्यांनी स्पष्ट केलं शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षांच्या विचारधारा काँग्रेसपेक्षा वेगळ्या असल्यानं त्यांना महाआघाडीमध्ये निमंत्रण देण्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याचंही त्यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना सांगितलं बल्लारपूर विधानसभा क्षेत्रातील प्रत्येक गावातील नागरिकांना पिण्यासाठी शुद्ध पाणी मिळावं हा संकल्प पूर्णत्वास आला याचा मला आनंद आहे

बल्लारपूर विधानसभा क्षेत्रातील प्रत्येक गावात जलशुद्धीकरण संयंत्र बसविण्यात येतील आणि हा मतदारसंघ अशा पद्धतीनं नागरिकांना शुद्ध पाणी देणारा देशातील एकमेव मतदारसंघ ठरेल असं प्रतिपादन अर्थ नियोजन आणि वनमंत्री श्री सुधीर मुनगंटीवार यांनी केलं

याबरोबरच आजचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं

नमस्कार